इंदूर मनमाड रेल्वेमार्गासाठी सामंजस्य करार

धाडी भीमा कोरेगाव दंगलीच्या संदर्भात पुणे पोलिसांच्या पथकांनी काल मुंबई रांची हद्ध्राबाद दिल्ली फरिदाबाद आणि गोव्यामध्ये कार्यकर्त्यांच्या घरी धाडी घातल्या आणि पाच कार्यकर्त्यांना अटक केल्याची पुष्टि पुणे पोलिसांनी केली आहे यामध्ये मुंबईतून वेरनॉन गोन्सालविस आणि अरुण फरेरा नवी दिल्लीतून गौतम नवलखा फरीदाबाद इथून सुधा भारद्वाज आणि हस्तिबाद इथून वरवरा राव यांचा समावेश आहे या सर्वाना आज पुण्याच्या न्यायालयासमोर हजर करण्यात येईल अन्य धाडींमध्ये रांचीमधील पुरोहित आणि कार्यकर्ता स्टॅन स्वामी हस्तिबादमध्ये राव यांच्या मुली हस्तिबादमध्येच कार्यकर्ता क्रांती तेलुका आणि गोव्यातील आनंद तेलतुंबडे यांच्या घरी शोध घेण्यात आला

भीमा कोरेगाव इथंल्या हिंसाचारामागील घटनांचा तपास पुणे पोलिस करत आहेत या दंगलीत एकाचा मृत्यू झाला होता आरंभी हा हिंसाचार हिंदुत्व गटांच्या चिथावणीवरुन झाल्याचा आरोप करण्यात आला होता आता पोलिसांचा दावा आहे की प्रत्यक्षात पुण्यात झालेल्या एल्गार परिषद या जाहीर सभेत केलेल्या भाषणांमुळं ही हिंसा भडकली होती रेल्वे सुविधा लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यामधील प्रवाशांनाही लवकरच विमान प्रवाश्याप्रमाणे सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत रेल्वे मंत्री पिय्ष गोयल यांनी त्याबाबतच्या सूचना रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ अर्थात आई आर सी टी सी ला दिल्याचं महामंडळाच्या प्ण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं

त्याशिवाय लांब पल्ल्याच्या गाडयांना सध्याच्या साध्या पॅन्टरी कार ऐवजी वातानुकूलित पॅन्टरी कार जोडल्या जाणार असल्याचं या अधिकाऱ्याने सांगितलं

मी च्या नवीन रेल्वे मार्गाच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्लीत सामंजस्य करारावर स्वाक्षन्या झाल्या जहाजबांधणी मंत्रालयाच्या वतीने देशात प्रथमच रेल्वे मार्ग उभारण्यात येत आहे असं गडकरी यांनी सांगितलं

मी नं कमी होईल असं गडकरी म्हणाले

विमानतळाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जमिनीचं प्रत्यक्ष संपादन मात्र चालू खरीप हंगाम संपल्यानंतरच होणार असून तोपर्यंत विमानतळ उभारणीसाठीची इतर सर्व तांत्रिक काम पूर्ण करून घेतली जाणार असल्याचं काकाणी यांनी सांगितलं

नियोजन समितीनं केलेल्या शिफारशी फेटाळण्यात आल्या

दफनभुमीचं पाच एकरांचं केलेलं निवासीकरण रदद झालं असुन वॉटर स्पोटूसचं आरक्षण कायम राहिलं आहे

लाभार्थींचे सुखद अनुभव मी मोहन पाटील राहणार जळगाव घरी शौचालय बांधणे शक्य नवते

स्वच्छ भारत अभियान या योजनेमुळे मी शौचालय बंधू शकलो

मी दीपक जावळे रा

तसच पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी खासगी रुग्णालयांचा या संदर्भात आठवङ्यातून आढावा घ्यावा असे निर्देश आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत यांनी काल दिले

बक्रीनंतर आरोग्य मंत्र्यांनी नायडू आणि वाय सी एम रुग्णालयाला भेट देऊन तेथील रुग्णांची विचारपूस केली

महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्या शिष्टमंडळाबरोबरच्या बस्कीत ते बोलत होते व्यापारी बंद हमी भावा पेक्षा कमी भावाने शेतकऱ्यांकडून शेती माल खरेदी केला तर व्यापाऱ्याला दंडाची आणि कारावासाची शिक्षा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्या विरोधात लातूरातील आडत व्यापाऱ्यानी काल खरेदी व्यवहार बंद ठेवले

या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बाजार समितीनं काल घेतलेल्या व्यापारी प्रतिनिधीं बरोबरच्या बर्क्कीत कोणताही तोडगा निघाला नाही

टेबल टेनिसमध्ये पुरुष संघान कांस्य पदकाची कमाई केली पुरुष हॉकी स्पर्धेत भारतीय संघान श्रीलंकेचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे

या स्पर्धेत आपली तब्येत बरी नसूनही जिद्दीने विजयश्री खेचून आणलेल्या दत्तू भोकनाळनं सांगितलं

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्पर्धेत टिकून राहून उत्तम कामगिरी केलेल्या दत्तू भोकनाळबद्दल अभिमानानं सांगताना भारतीय लष्कर नौकानयन संघाचे डॉक्टरडॉ महेश शेट्टे म्हणाले

उद्या सकाळ पर्यंत कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे